केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रीमंडळानं द्रसंचार क्षेत्रासाठी उत्पादनाशी निगडित लाभांश योजना आज मंजुर करण्यासह विविध निर्णय घेतले ऐकूया त्याविषयीचा हा वृत्तांत

उत्पादनाशी निगडित लाभांश योजनेमध्ये भारतात दूरसंचार आणि नेटवकिंग उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्याचा उद्देश आहे मेक इन इंडिया प्रोत्साहन देण्यासाठी देशांतर्गत निर्मितीला चालना देऊन गुंतवणूक आकर्षित करण्याचा आणि उत्पादनांची निर्यात करण्याचा देखील यात प्रस्ताव आहे ठराविक दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनं भारतात तयार करणाऱ्या कंपन्या आणि एककांना हे लाभांश दिले जातील

या दुरुस्तीमुळे जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांना सहाय्यक जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांसोबत प्रत्येक जिल्ह्यातील हा कायदा राबविणाऱ्या संस्थांच्या कार्यावर देखरेख करण्याची मुभा मिळेल तसंच उत्तरदायित्वामध्ये वाढ होण्यासाठी बालकांसंबधी प्रकरणांचा वेगानं निपटारा करणं यंत्रणेला शक्य होणार आहे यापूर्वी व्याख्या न केलेल्या गुन्ह्यांना गंभीर गुन्हे या श्रेणीखाली टाकण्याचा प्रस्ताव देखील या सुधारणेत आहे मॉरिशससोबत मुक्त व्यापार करार करण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा आणि दिवाकर यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

संपूर्ण देशात पाइपलाइनद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये ही गॅस पाइपलाइन महत्वाची आहे ऊर्जा क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्यासाठी तेल आणि वायू क्षेत्रातील विविध मुख्य प्रकल्पांचं भूमीपूजन मोदी यांनी केलं नागापट्टणममधल्या कावेरी खोरे तेलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणीही यावेळी करण्यात आली पंतप्रधान आसाम पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आसाममधल्या महाबाहु ब्रह्मपुत्रा जलमार्गाचा प्रारंभ करणार आहेत धब्री फलबारी पुलाची पायाभरणी तसंच माजूली पुलाचं भूमीपुजन करून या पुलाच्या बांधकामाचाही प्रारंभ उद्या त्यांच्या हस्ते होणार आहे देशाच्या पूर्व भागातली दळणवळण सुविधा अधिक सोयीस्कर व्हावी तसंच ब्रह्मपुत्रा आणि बरक या नद्यांच्या आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा विकास व्हावा हा महाबाहु ब्रह्मपुत्रा जलमार्ग प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी बंदरं जलमार्ग विभागाचे मंत्री मनसुख मांडवीय आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित राहणार आहेत निमाती माजुली बेटांदरम्यानच्या रो पॅक्स सेवेच्या उद्घाटनानं महाबाहु ब्रह्मपुत्रा जलमार्गावरच्या वाहतुकीला सुरुवात होणार आहे

पंतप्रधान जागतिक वापरासाठी दर्जेदार उत्पादनं भारतात तयार करण्याकडे भर देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं नॅसकॉम टेक्नॉलॉजी एण्ड लीडरशिप फोरमला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना मोदी म्हणाले की कोविड साथीच्या या कठीण काळात संपूर्ण जग भारताकडे अत्यंत विश्वासानं पाहत आहे हा नवा भारत आणखी विकास आणखी प्रगतीसाठी उत्सुक आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे कोरोना टाळेबंदीमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आय टी क्षेत्रातल्या प्रतिभावंत तज्ञांनी आपलं योगदान सुरू ठेवत अर्थव्यवस्थेला हातभार लावला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचा गौरव केला

राष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या नॅसकॉमचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे

देशात आतापर्यन्त लसीचा पहिला डोस देण्यामध्ये बिहार अग्रक्रमावर आहे पाठोपाठ त्रिपुरा ओडिशा लक्षद्वीवीप आणि गुजरात राज्याचा क्रम असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे

मख्यमंत्री महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या पुन्हा वाढत आहे

कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते मात्र गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भातल्या काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देतानाच नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं तर पुन्हा टाळेबंदीला समोरं जावं लागेल असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी यावेळी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते कर्नाटक ब्रिटन ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांना आर

पी सी आर चाचणीचा अहवाल विमानतळावर सादर करण बंधनकारक करण्यात आलं आहे

केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठीही कर्नाटक राज्य सरकारनं हे नवे नियम लागू केले आहेत

ब्राझीलमध्ये सापडलेल्या नव्या रूपातील विषाणूही भारतातल्या एका कोरोना बाधित व्यक्तीमध्ये आढळ दिसला आहे तसंच केरळमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं हे नियम लागू केले आहेत

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात आले कृषीमाल प्रक्रिया योजना आणि प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत हे प्रस्ताव मागवण्यात आले होते अर्थसंकल्प शिक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईचे अध्यक्ष मनोज आह्जा यांनी या बाबतची माहिती आकाशवाणीला दिली शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य ज्ञान आणि कार्यक्षमता वाढवण्यावर राष्ट्रीय शिक्षण धोरणात विशेष महत्व देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं श्रंगला परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रंगला त्यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी आज मॉस्को इथं पोहोचले भारत आणि रशियाच्या परराष्ट्र विभागांदरम्यान मॉस्को इथं होणाऱ्या चर्चेच्या प्रढच्या फेरीत ते सहभागी होणार आहेत या चर्चेत येत्या काळात होणाऱ्या उच्चस्तरीय बोलण्यांसह द्विपक्षीय संबधांचा व्यापक आढावा घेण्यात येणार आहे भारत जपान भारत आणि जपान यांच्यामध्ये निशस्त्रीकरण साम्राज्यवादाला विरोध आणि निर्यात अश्या विविध विषयांवर चर्चेची ननवी फेरी आज दूरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांना विरोध करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालं विविध क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहाय्य करण्याविषयी दोन्ही देशांनी आपली मतं मांडली

भारत अफगाणिस्थान बांगलादेश भूतान मालदिव मॅरिशस नेपाळ पाकिस्तान सेशेल्स आणि श्रीलंका हे देश कार्यशाळेत भाग घेणार आहेत

यापैकी बहुतांश व्यक्तींचा मृत्यू हिमवादळामुळे वादळात गाड्या एकमेकांवर धडकल्याने किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे थंडीत गोठून झाला आहे काल हे हिमवादळ पूर्व कॅनडाच्या दिशेनं सरकलं असलं तरी त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे मेक्सिको पासून कॅनडापर्यन्त थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे

ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये आज राफेल नदालचा उपांत्य पूर्व फेरीत धक्कादायक पराभव झाला

उपांत्य फेरीचा पहिला सामना उद्या आसलान करातसेव आणि नोवाक जोकोविच यांच्यात होणार आहे जोकोविच नवव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे महिला एकेरी गटाच्या उपान्त्य फेरीत उद्या सेरेना विल्यम्सची नाओमी ओसाकाशी गाठ पडणार आहे काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीतल्या सामन्यात सेरेना विल्यम्सनं सिमोना हालेप हिला तर नाओमी ओसाकानं चायनिज तैपेईच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता